पंतप्रधान महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचं आर्थिक स्वावलंबन गरजेचं असून अशा महिला समाज परिवर्तन घडवून आणु शकतात असं प्रतिपादन पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल

महिला मुळातच कष्टाळू असून त्यांना फक्त योग्य संधीची गरज असते

बचत गटांमुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठा आर्थिक आधार मिळत असल्याचं मोदी म्हणाले

यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कोळी बुद्रुकच्या रंजना बाब्राव कामडी वर्धेच्या सिंदी मेघे येथील लक्ष्मी शेंडे आणि नागप्रच्या कोलार गावातील सोन मधारे याच्याशी पतप्रधानानी संवाद साधला बकरी पालन व्यवसाय आणि पश्सखी म्हणून काम करतानाचे अनुभव आणि त्यातून आर्थिक उन्नती याबाबत रंजना कामडी यांनी पंतप्रधानांना माहिती दिली बकरी च्या माध्यमातून एवढा मोठा व्यवसाय होऊ शकतो ही नवीन माहिती मिळाल्याचे पंतप्रधानांनी म्हणाले बकरी ला आजार झाल्यास काय उपचार करावेत अशी बारिकसारिक माहितीही पंतप्रधानांनी रंजना यांच्याकडून जाणून घेतली लक्ष्मी शेंडे यांनी पापड व्यवसायात केलेल्या प्रगती विषयी पंतप्रधानांना सांगितलं यावेळी लिज्जत पापड च्या यशस्वी वाटचाली चं उदाहरण पंतप्रधानांनी दिलं सोनु मंधारे या तरुणीनं बीपीओ कार्यचालक म्हणून करत असलेल्या कामाविषयी माहिती दिली यावेळी सोनूच जीवन तरुणांसाठी प्रेरणादायी ठरू शकत अस सांगून पंतप्रधानांनी तिचं कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेच्या नृतन वास्तुच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते ऐतिहासिक शहरांमधील पर्यटनस्थळांबाबतची माहिती त्या शहरातील शाळांमध्ये अभ्यासक्रमात शिकवली जावी अशी सुचना मोदी यांनी यावेळी केली विधीमंडळ नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात सरकार जनतेची दिशाभूल करत आहे असा आरोप करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दुपारनंतर तहकुब करण्यात आलं तत्पूर्वी झालेल्या कामकाजात राज्यातल्या गरीब जनतेला शंभर टक्के मोफत औषधोपचार उपलब्ध करून देणारी योजना राज्य सरकार आणणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली हाफकीन संस्थेमार्फत होणारा औषध पुखठा येत्या सहा महिन्यात सुरळीत होईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली राज्यात सुरू असलेल्या बोगस डॉक्टर शोध मोहिमेत सापडलेल्या बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जाईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं भटक्या विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी आणि या समाजात स्थैर्य निर्माण करण्याच्या दृष्टीने सरकारने ठोस उपाययोजना करावी तसंच समाजमाध्यमांवर नियंत्रण आणावं अशी मागणी विधानपरिषदेत काल सर्वपक्षीय सदस्यांनी केली राज्य शासन शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून विनाअनुदानित शाळा कृती समितीनं विविध मागण्यांसाठी सुरू केलेलं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल विधानपरिषदेत निवेदनाद्वारे केलं नरेगा निधीमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी संबंधित कपन्यावर फौजदारी कारवाई केली जाईल अशी ग्वाही रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली कोल्हापूर विभागीय क्रीडा संक्लातील जलतरण तलावासंदर्भात उच्चस्तरीय समितीकडून चौकशी केली जाईल आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल असं क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं जलजन्य आजारावर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी काल विधानसभेत दिली ज्ञानेश्वर महाराज पालखी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज दुपारी नीरा स्नानानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे या पालखी सोहळ्याचं प्रशासनाच्या वतीने पाडेगाव इथे स्वागत करण्यात येईल त्यानतर लोणंद येथील मुक्कामाकडे मार्गस्थ होईल तिथल्या व्यवस्थेबाबतचा हा वृत्तांत

वारकऱ्यांना आवश्यक असणारे रॉकेल गॅस सिलिंडर वितरणाची स्वतंत्र व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे

पाऊस जलसाठा गेल्या काही दिवसात राज्यात सर्वदूर झालेल्या पावसानं जलसाठ्याच्या स्थितीत सुधारणा झाली आहे

रेल्वे स्थानक प्रस्कार स्वच्छ आणि सुंदर रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेत देशात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्थानकांना काल रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्लीत सन्मानित करण्यात आलं

स्पर्धेत महाराष्ट्रातील बल्लारपूर आणि चंद्रपूर रेल्वे स्थानकांनी पहिला क्रमांक मिळवत देशातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकाचा मान मिळविला दादा वासवानी निधन अध्यात्मिक गुरू आणि साधू वासवानी मिशनचे संस्थापक दादा वासवानी यांचं काल पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं

सिंधी समाजाचे धर्मगुरू म्हणून ओळखले जाणारे दादा वासवानी मानवता शांती आणि शाकाहाराचे प्रस्कर्ते होते

शिकागो इथ जागतिक धर्म संसद आणि न्यूयॉर्क इथ जागतिक शातता परिषदेला त्यानी संबोधित केल होतं राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री गिरीश बापट यांनी त्यांना श्रद्वांजली वाहिली दादा वासवानी यांच्या निधनामुळे मानवतेचा सदिच्छादृत हरपला अशा शब्दांत फडणवीस यांनी तर सामाजिक विधात पोकळी निर्माण झाली अशा शब्दात बापट यांनी श्रद्वाजली वाहिली त्यांच पार्थिव शरीर साधू वासवानी मिशन इथं अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आल असून आज दुपारी पृण्यात त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे त्यानंतर साधू वासवानी मिशन इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील

मालिकेतील दुसरा सामना उद्या होणार आहे

गेल्या आठवड्यात राज्यात सरासरीपेक्षा बराच जास्त पाऊस झाला येता आठवडाही जास्त पावसाचाच आहे त्या नंतरचा आठवडा सामान्य पावसाचा राहील असा अंदाज हवामान खात्यानं काल वर्तवला काल राज्याच्या बहतांश भागात पाऊस झाला कोकणदक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर जास्त होता आजही पाऊसमान काहीसं असंच राहील कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे तालुक्यातल्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे राजापूर आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळली असून वाहतूक बंद झाली आहे